कामगार क्षेत्रात सरकारनं न्कत्याच केलेल्या स्धारणांमुळे कारखानदारी आणि शेती या दोन्ही क्षेत्रांच्या वाढीला चालना मिळेल तसंच परतावाही वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या म्लाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं कारखानदारीच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्यासाठी सरकारनं मजबूत पाया रचला आहे

भारताबाबत जागतिक विश्वास सातत्यानं वाढत असल्याचं हे निदर्शक आहे असं मोदी म्हणाले कार्परिट करातली कपात कोळसा क्षेत्रात व्यावसायिक खनिकर्माचा प्रारंभ अंतराळ क्षेत्र खाजगी ग्ंतवणूकीसाठी ख्लं करणं नागरी विमान वाहत्कीसाठीच्या हवाई मार्गांवरचे लष्करी निर्बंध उठवणं इत्यादी उपाय योजनांमुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला गृंतवणूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रावर भर दिल्यामुळे आर्थिक व्यवस्था प्नरुज्जीवित होईल आणि वाढीला लागेल त्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करेल असं त्यांनी सांगितलं

कोरोनावर लस आल्यानंतर देशातल्या प्रत्येक नागरिकाला ती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं एकही भारतीय यापासून वंचित राहणार नाही असं ते म्हणाले या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वेळेवर निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे टाळेबंदी लागू करण्याची आणि टाळेबंदी उठवण्याची वेळही योग्यच होती असंही ते म्हणाले केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांमार्फत इथेनॉल खरेदीबाबतच्या व्यवस्थेला मंजूरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली पूर्वी इथेनॉलचा एकच दर असे मात्र आता वेगवेगळे दर असतील

नव्या दरांमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी चांगला भाव मिळेल आणि तेल आयात कमी होण्यासही मदत होईल असं जावडेकर म्हणाले

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला

यासंदर्भात अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली सार्वजनिक बांधकाम विभागातल्या विद्युत शाखेचं बळकटीकरण करण्याच्या प्रस्तावाला तसंच या विदयूत शाखेचा नवा आकृतीबंध मंजूर करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली

तांत्रिक पदांमध्ये वाढ होणार असून अतांत्रिक पदांमध्ये कपात केली जाणार आहे रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क आणि औरंगाबाद इथं ऑरिक सिटीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्कसाठी विशेष प्रोत्साहने देण्याचा निर्णयही आज झाला यामुळे राज्यामध्ये वैद्यकीय उपकरणं तसंच औषधी उत्पादनाला मोठा वाव मिळणार आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्यानं निविदा मागवण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला

याशिवाय राज्यात कायम वास्तव्य असलेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर आणि घरपट्टी माफीच्या योजनेला बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असं नाव देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला सत्ताधा यांची दडपशाही खपव्न घेतली जाणार नाही अशा शब्दात विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना इशारा दिला आहे पेण नगर परिषदेच्या स्थायी समितीत सांडपाण्याचा निचरा होत नसल्याच्या करणावरून प्रश्न विचारणारे गटनेते अनिरुद्ध पाटील याच्या विरोधात ग्न्हा दाखल करण्यात आला त्या विरोधात आयोजित निषेध मोर्चात दरेकर यांनी हा इशारा दिला मंबईत पाणीपट्टी वाढवण्याचा महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव नामंज्र करण्याचा निर्णय स्थायी समितीनं आज झालेल्या बैठकीत घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी दरवाढीचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत सादर झाला होता भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे स्थायी समितीचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी त्याला कडाडून विरोध केला कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत रायगड जिल्ह्यातल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ

आज सहा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

आज कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला

दरवर्षी दिवाळी स्ट्टीच्या कालावधीत एसटीच्या प्रवास भाड्यात केली जाणारी हंगामी वाढ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे प्रवाशांना या सुट्यांमधे नेहमीच्या तिकीटदरानं प्रवास करता येईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भूर्दंड पड् नये म्हणून सामाजिक बांधीलकीचं भान ठेवत प्रवाशांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे सरसकट लोकल स्रू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला पाठवलेल्या पत्राला पश्चिम रेल्वेनं आज उत्तर दिलं आहे उपनगरी सेवा सुरु झाल्यावर गर्दीचं नियोजन कसं करणार हा प्रश्न आहे प्रत्येक तासाला महिला विशेष गाडी चालवणं सध्यातरी शक्य नाही तसंच लोकल स्रू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाची लवकरात लवकर बैठक होणं गरजेचं आहे असं रेल्वनं आपल्या उत्तरात म्हटलं आहे ग्जरातचे माजी म्ख्यमंत्री केश्भाई पटेल यांचं आज अहमदाबाद इथं निधन झालं

श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना अहमदाबाद इथल्या स्टर्लींग रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दःख व्यक्त केलं आहे केशभाई पटेल एक लोकप्रिय नेते आणि क्शल संघटक होते त्यांना विकासाची दृष्टी होती तसंच जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण होती असं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीव्र द्ख व्यक्त केलं आहे नाशिक जिल्ह्यातले पहिले ह्रदयरोगतज्ञ आणि निसर्गप्रेमी छायाचित्रकार डॉक्टर विनय ठकार यांचं काल मध्यरात्री निधन झालं

अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता क्स्माग्रज प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळावरही ते सदस्य म्हणून होते